बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती कोरोना विषाणूच्या प्राद्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सामाजिक सुरक्षित अंतर ठेऊन जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेबांच्या पूर्णाकृती प्तळ्यास कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महापौर नंद्कुमार घोडेले आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं वाशिम इथं सामाजिक सुरक्षित अंतर राखून जयंती साजरी करण्यात आली लातुर इथं संसदीयकार्य राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं सर्व नागरिकांनी घरातच जयंती साजरी करावी आणि कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी केलं अमरावती जिल्ह्यात नागरिकांनी आपापल्या घरीच जयंती साजरी केली धुळे इथं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉ सुभाष भामरे आमदार डॉ फारुक शाह महापौर चंद्रकांत सोनार जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं नांदेड इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना आज ही माहिती दिली कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे सुरू असून देश कोरोनामुळे होणारं मोठं नुकसान टाळण्यात यशस्वी ठरला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पुढील एका आठवड्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवली जाईल आणि वीस एप्रिल पर्यंत प्रत्येक पातळीवर खूप बारकाईनं या संबंधी तपासणी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली वीस एप्रिल नंतर प्राद्भाव नसलेल्या ठिकाणी काही प्रमाणात सशर्त सुट दिली जाणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं

अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्याही आर्थिक मदतीची किंवा ठोस उपायांची घोषणा नसलेलं हे पोकळ वक्तृत्त्व होतं असा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणूची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधील उत्पादनं पुन्हा कशी सुरू करता येतील या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उद्याग विभागाला दिल्या आहेत मुंबई महानगर विभाग आणि पुणे या सर्वाधिक रुग्ण असल्यानं लाल विभागात समावीष्ट करण्यात आलेल्या भागात मात्र कोणत्याही औद्योगिक किंवा व्यावसायिक उपक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचं उद्योग मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या कोरोना बाधित महिलेचा नागरी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला जिल्ह्यातील करोनाचा हा दुसरा बळी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे या पूर्वी श्रीरामपूर इथल्या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला होता

मुळ ओरीसा राज्यातील असलेल्या या मजुरावर दोन दिवसांपासून कोरोना विषाणू सद्रश्य लक्षणांमुळे उपचार सुरू होते